दिल्ली हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आज लोकसभ झालख्वा गदारोळामुळखिदनाचं काम वारंवार बाधीत झालं दिवंगत सदस्यांच्या स्मरणार्थ सकाळच्या स्थगितीनंतर सदनाचं कामकाज दुपारी दोन वाजता सुरू झाल्यावर काँग्रस्सह अन्य विरोधी पक्षाच्या खासदारांनी अध्यक्षांच्या आसनासमोरच्या हौद्यात उतरुन गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी करत जोरदार गदारोळ कला काँग्रस्प्रिशैरव गोगोई यांच्यासह काही खासदार सत्ताधारी पक्षाच्या बाकांकडळाळ फलक घरखिन धावला आजपाच विशिकांत दुबऱ्यांच्यासह काही जणांनी त्यांना विरोध कला यावळी दोन्ही बाजूच्या सदस्यांमध्यधिक्काबुक्की झाली काँग्रस्त्रिया काही सदस्यांनी कागद फाडून हवत भिरकावल क्राँग्रस्टिया हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी तसंच राहुल गांधी यावळी सदनात उपस्थित होत मा गदारोळामुळ सदनाचं कामकाज तीन वळी आणि त्यानंतर दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं दरम्यान लोकसभद्व सभापती ओम बिर्ला यांनी याप्रकाराबाबत खद्द व्यक्त करत सदनात आज झालख्या प्रकारामुळ आपण व्यथित झाल्याचं म्हटलं आहा सदनाची प्रतिष्ठा राखण्याची जबाबदारी सर्व सदस्यांची असून प्रत्यक्तिनं तसा संकल्प करावा असं आवाहन बिर्ला यांनी कलि राज्यसभद्धकामकाजही दिल्ली हिंसाचाराच्या मुद्यावरून झालख्खा गदारोळामुळदिवसभरासाठी स्थगित करावं लागलं

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमख्री पोखरियाल निशंक यांनी संस्कृत भाषद्यीी महती सांगत हठ विधयक्त मांडलं यानुसार राष्ट्रीय संस्कृत संस्थान आणि श्री

मात्र दोषी पवनकुमार गुप्ताची दयायाचिका प्रलंबित असल्यानं फाशीच्या शिक्षधीं अंमलबजावणी होऊ शकणार नाही असं अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेदर राणा यांनी सांगितलं

त्यामुळबादग्रस्त कर आणि संबंधित प्रकरणं मार्गी लागतील

संजय जयस्वाल यांनी विध्यक्रावर चर्चा सुरु कली हाविध्यक्र सामान्य माणसांच्या हिताचं असल्याचं त्यांनी सांगितलं

जयशंकर यांनी आज सांगितलं

नस्त्रलँड इथं यदांच्या आंतरराष्ट्रीय कनिष्ठ गट बॅडमिंटन स्पर्धेत तरिनम मिर आणि मानसी सिंग या भारतीय खळीडूंनी एक्सी प्रकारात कांस्यपदक पटकावलं

विद्यापीठ परिसरात नव्यानं बांधलल्या पाच इमारतींचं लोकार्पणही त्यांच्या हस्तझालं ससंदीय समित्यांच्या बैठकांना अधिक चांगली उपस्थिती राहील याची काळजी घण्याचं आवाहन राज्यसभघ्रअध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांनी आज सर्व पक्षसदस्यांना कलि

ईशान्य दिल्लीत झालख्खा हिंसाचार प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी करत काँग्रस्त्री आम आदमी पार्टी आणि तृणमूल काँग्रस्त्रिया खासदारांनी आज संसद परिसरात महात्मा गांधीच्या पुतळ्यासमोर निदर्शनं कल्ली